देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपनं स्थिर सरकार दिलं स्थिर सरकारमुळे विकास होत असल्याचं शहा यांनी नमूद केलं

वसंतराव नाईक के बाद देवेंद्र फडणवीस पहिले म्ख्यमंत्री हे

या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक उस्मानाबादचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि सातारा जिल्ह्यातल्या माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात महाजनादेश यात्रेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले या दुसऱ्या टप्प्यात काल अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही जाहीर सभांना संबोधित केलं

दरम्यान उजनी धरणाचं पाणी लातूरपर्यंत आणलं जाईल असं आश्वासन म्ख्यमंत्र्यांनी दिलं आहे लातूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या निविदा निघाल्या असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी निविदा काढण्याचा आपला प्रयत्न आहे असंही ते म्हणाले निलंगा इथंही मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं काल स्वागत करण्यात आलं देवणी परिसरातून रेल्वेमार्ग जाण्यासाठी मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं

मागील तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे आर्थिक विकास दर घटल्यामुळं भारत आर्थिक मंदीचा शिकार बनू शकतो अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली देशातल्या युवक शेतकरी कामगार उद्योजक आणि वंचित घटकांच्या विकासासाठी आर्थिक विकास दर चांगला ठेवणे आवश्यक असल्याचंही सिंग यांनी स्पष्ट केलं

यामध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान हे केरळचे कलराज मिश्र हे राजस्थानचे तर माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे

जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेच्या नियोजित इमारतीचं भूमीपूजन काल दानवे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते

मराठवाड्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गल्ले बोरगावात गाव नदीला आलेल्या पुरात अनिल येडू बोडखे हा युवक वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर देवगाव रंगारी ते लामणगाव रस्त्यावर असलेल्या खडकी नदीच्या पुलावरून परसराम मळे हा इसम वाहून गेला रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता

त्याला वाचविण्यासाठी शरद साळूंखे या युवकाने पाण्यात उडी घेतली असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला

सगळीकडे गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी झाली आहे

सकाळी घरगुती गणपतींच्या स्थापनेनंतर दुपारनंतर मंडळांच्या गणपतींची स्थापना होईल

दुधाच्या खरेदी दरातही महानंदनं प्रतिलीटर एक रुपयानं वाढ केली आहे